परवडणाऱ्या सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी विदेशातल्या भारतीयांची भूमिका या सत्रात सहभागी झालेले नामवंत तज्ञ संशोधक उद्योजक यांनी या भेटीदरम्यान चर्चासत्रातून पुढे आलेल्या मुख्य निष्कर्षांबाबत पंतप्रधानांना एक सादरीकरण केलं यामध्ये सौर उर्जेची उपय्क्तता ऑफ ग्रीड आणि मायक्रोवीड उपाययोजना सौर साठवण अद्ययावत सौर तंत्रज्ञान तसंच सौर उर्जेच्या वाढत्या वापरासाठी लागणारी आर्थिक गुंतवणूक यांचा समावेश होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित मंत्रालयांना या निष्कर्षांचा आपल्या धोरणांमध्ये समावेश करण्याचे निर्देश यावेळी दिले

ते काल मंबईत पत्रकारांशी बोलत होते या मार्गादरम्यान हरियाणातले मेवाट आणि ग्जरातमधले दाहोड या देशातले दोन सर्वात मागास शहरांना जोडण्यात येणार असल्याचं गडकरी म्हणाले या मार्गामुळे देशातल्या दोन महानगरांमधील प्रवासाची वेळ अध्यानं कमी होईल असंही त्यांनी सांगितलं

आयोग टप्प्याटप्प्यानं सर्व मान्यता प्राप्त पक्षांशी निवडणूक सुधारणांबाबत चर्चा करत असून त्याबाबत त्यांचं मत जाणून घेत आहे या सुधारणांमध्ये अच्रक निवडणूक याद्या तयार करणे आणि त्याबाबतची पारदर्शकता हे महत्वाचे मुद्दे आहेत आगामी सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही पावलं उचलली जात आहेत

केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक आर आर भटनागर यांनी काल जम्मू इथं पत्रकारांना ही माहिती दिली सीआरपीएफला नक्षलवादाशी सामना करण्यात मोठं यश मिळालं असून त्यांचा प्रभाव असलेल्या भागात नक्षलवादी कारवायात लक्षणीय घट झाल्याचं ते म्हणाले

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत हे अनुदान दिलं जात आहे राज्य सरकारनं केलेल्या विनंतीनुसार हे अतिरिक्त अनुदान दिल्याचं मंत्रालयानं द्विट संदेशात म्हटलं आहे

सुरक्षा बलाचे जवान गस्तीवर असताना हा स्फोट झाला

उद्या श्रावण पोर्णिमेनिमित्त यात्रेची शेवटची प्रजा होणार आहे

तर वास्तविक दरांपेक्षा अधिक दरानं असं आसन विकण्याच्या हमसफर गाड्यांसाठीच्या योजनेत काही बदल विचाराधीन आहेत अशी माहिती रेल्वेनं दिली आहे

येत्या पाच सप्टेंबरला शिक्षक दिनी दिला जाणारा शिक्षक प्रस्कार यंदा राज्यातून अडसूळ यांनाच जाहीर झाला आहे बंडगरवस्ती या अत्यंत दुर्गम भागातल्या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले अडसूळ हे तंत्रस्नेही शिक्षक म्हणून परिचित आहेत इंडोनेशिया इथं सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नेमबाजीत महिलांच्या रिकर्व प्रकारात भारतीय संघानं मंगोलियाचा पराभव करत उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

संजीवनी जाधव आणि सुप्रिया लोगनाथन महिलांच्या एक हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धावतील